केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रीमंडळानं काल तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रीमंडळाची बैठक झाली यात जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यालाही मंजुरी देण्यात आली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर या बाबत माहिती दिली संसदेच्या आगामी अधिवेशनात तिहेरी तलाक विरोधी विधेयक सादर करण्यात येईल असं ते म्हणाले

हे विधेयक यासंबंधीच्या अध्यादेशाची जागा घेईल

इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी काल बंगळूरू इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या मोहिमेच्या संकेतस्थळाचं उद्घाटनही सिवन यांच्या हस्ते झालं

रोडवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत तर अन्य तीनजण जखमी झाले आहेत या हल्ल्याला पोलिसांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं यात एक दहशतवादी ठार झाला एसीबी फायर लाच प्रकरणात अडकल्यानंतर अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडली या घटनेत एसीबीचे कर्मचारी सचिन धात्रक यांच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत सचिन धात्रक यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर पोलिस निरीक्षक नागलकर यांना अटक करण्यात आली आहे एल्गार परिषद अटक एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी काल रांची इथल्या फादर स्टॅनस्वामी यांच्या घरावर धाड घातली त्यांच्या घरातून काही साहित्य जप्त करण्यात आलं

मुंबई पूल मुंबईत बांधण्यात येणारे पादचारी वाहतुक आणि रेल्वे पुलांचे आयष्यमान दीर्घ असावे यासाठी मुंबई महापालिका रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करावा सध्या ज्या भागातील पूल रस्ते वाहतुकीस बंद आहेत त्याबाबत तसंच पर्यायी मार्गाची माहिती देण्याकरिता मोबाईल अॅप तयार करण्याच्या सूवना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत दिल्या नदीजोड प्रकल्प राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दृष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मोहिम तत्वावर वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले दमणगंगा पिंजाळ आणि नार पार दमणगंगा नदीजोड प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते टॅकर ऐन उन्हाळ्यात पाण्याचा एकही टँकर सुरु न झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर मात्र पहिला टँकर सुरु झाला आहे

बालमजूर आंतरराष्ट्रीय बालमजूर विरोधी दिवस काल पाळण्यात आला मुलांनी शेतात काम करण्याऐवजी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी काम करावं ही या दिवसाची संकल्पना होती

राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्पाद्वारे कामगार मंत्रालय बाल मजुरीचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं पूणे महानगरपालिकेतफें देण्यात येणारा यंदाचा बालगंधव पुरस्कार प्रसिद्ध किर्तनकार आणि संगीत नाट्य रंगभूमीवर अनेक भूमिका अजरामर केलेल्या चारुदत्त आफळे यांना जाहीर झाला आहे संगीत नाट्य कला क्षेत्रात उत्तूंग कामगिरी करणा या कलाकारास महानगरपालिकेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो

प्रस्कारासाठी निवड झाल्याबद्दल चारुदत्त आफळे यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या बालगंधर्व प्रस्कार माझ्या नावे जाहीर झाल्याचे कळाले आणि अतिशय आनंद वाटला आणि जबाबदारीची जाणीव होऊन जडत्व आले कारण एवढा मोठा पुरस्कार पेलणे हि खूप मोठी अवघड गोष्ट आहे

या सर्व सेवेचं एक फळ म्हणून माझ्या पदरामधे एवढा मोठा पुरस्कार प्राप्त होतोय त्यामुळे मी मनापासून आभार मानतो

पश्चिम बंगालये माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या हस्ते घोष यांना हा पुरस्कार देण्यात आला इंग्रजी साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे घोष हे पहिले साहित्यिक आहेत कोल्हापर छत्रपती शाह महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा शाह प्रस्कार यंदा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली

परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या वाघाडी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य शासन आणि इशा फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे

झाडांमुळे पाणी आणि पाण्यामुळे समुध्दी हे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं घोषवाक्य आहे यासंदर्भात काल यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळाही घेण्यात आली अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पातून कालवे खोदण्याच्या कामाला काल प्रत्यक्ष सुरुवात झाली गेल्या अनेक दिवसांपासून हे कालवे भूमिगत अथवा पाईप द्वारे व्हावेत यासाठी येथील शेतकरी अडून बसले होते आंदोलनही करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यानी जमाव बंदीचा आदेश काढला होता

भरधाव वेगातला ट्रक कठडा तोडून दूध गाडी आणि रिक्षाला धडकल्यानं हा अपघात झाला क्रिकेट आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नॉटिंगहॅम इथं सामना होणार आहे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये या दोन्ही संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आहे

रविवारी भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे

वादळ अरबी समुद्रावरील वायू चक्रीवादळानं आपली दिशा काहीशी बदलली असून ते आता आज सकाळच्या ऐवजी दुपारी सौराष्ट्रातल्या पोरबंदर ऐवजी वेरावळ आणि द्वारका दरम्यान किनारपट्टीवर धडकेल

त्या भागात सुरक्षा आणि बचावकार्यासाठीची यंत्रणाही सज्ज आहे दरम्यान पश्चिम रेल्वेनं वेरावळ ओखापोरबंदर भुज आणि गांधीधाम कडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत किंवा मध्येच थांबवल्या आहेत

समुद्रही चांगलाच खवळलेला होता राज्याच्या इतर भागात तुरळक ठिकाणी वळवाचा पाऊस झाला

आजही कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात हवामान कोरडं राहील विदर्भात उष्णतेची लाटही कायम राहिल चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगतीही थांबली आहे तो कालही पुढे सरकला नाही त्याच्या प्रगतीला अशी खिळ बसल्यामुळे महाराष्ट्रातलं मोसमी वा ्यांचं आगमन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे